भाजी खाद्यपदार्थ वस्तू विक्रेते अशा विविध विक्रेत्यांशी संवाद साधून पंतप्रधानांनी त्यांच्या व्यवसायाची खासीयत येणाऱ्या अडचणी योजनेचा झालेला फायदा याबाबत माहिती घेतली

व्याजातून मुक्तता होण्याचीही सुविधा आहे असं पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितलं

मध्य प्रदेशने अवघ्या दोन महिन्यात या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उल्लेखनीय काम केले असून इतर राज्येही यापासून प्रेरणा घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली

मध्यप्रदेशातील इंदूर ग्वाल्हेर आणि रायसेन जिल्ह्यातील व्यावसाईकांशी संवाद साधताना मोदी यांनी उज्ज्वला योजना आयुष्मान भारत पंतप्रधान आवास योजना आदी विविध योजनांच्या लाभांबाबत चौकशी केली नियमित कर्ज फेड केल्यास दुसऱ्या वेळी कर्ज घेताना अधिक रक्कम मिळू शकते व्यवहार करताना डिजिटल पद्धतींचा वापर करा असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं जगाची बाजारपेठ देशातील गावांशी जोडली जाईल ऑप्टीकल फायबरने गावे जोडली जात असून लवकरच गावं ही डिजिटल होतील असंही मोदी यांनी सांगितलं ही योजना म्हणजे गरीबांसाठी वरदान असून यामुळे फिरत्या विक्रेत्याचे आयुष्य बदलून जाईल याचा लाभ शेवटच्या गरजूला मिळेपर्यंत ती राबवली जाईल असं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री हरीदीप सिंग पुरी या वेळी उपस्थित होते

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी आणि आंघ्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला

केंद्रीय अंदाज पत्रकात कृषी मालाच्या वाहतूकीसाठी या विशेष रेल्वेचा उल्लेख करण्यात आला होता लवकरच सरकार फलोत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी किसान उडान कार्यक्रम दाखल करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी रेल्वे रात्रंदिवस काम करत असून शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे चांगला परतावा मिळेल असं रेल्वेमंत्री राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी सांगितलं सात ऑगस्ट रोजी देशातील पहिली किसान रेल्वे महाराष्ट्रातील देवळाली इथून बिहारमधील दानापूरला रवाना झाली होती

संयुक्त राष्ट्रांची बालनिधी संघटना म्हणजेच युनिसेफने जाहीर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे भारतातील बालमृत्यू दरचार पूर्णाक पाच दशांश टक्के झाला आहे

फ्रांस मंत्री फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली उद्या भारताच्या दौऱ्यावर येत आहेत राफेल विमाने अधिकृत रित्या भारतीय वायूदलात समाविष्ट होण्याचा सोहळा अंबाला विमानतळावर होणार आहे त्यासाठी त्या उपस्थित राहणार आहेत

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचीही त्या भेट घेणार असून दोन्ही देशांचे संरक्षण क्षेत्रातील सहकार्य भारत प्रशांत क्षेत्रातील सागरी सुरक्षा दहशतवाद विरोधातील सहकार्य याबाबत चर्चा करणार आहेत

आतापर्यंत एका दिवसातील ही सर्वाधिक संख्या आहे

एका महिन्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तीन पट वाढले आहे

यामध्ये बिहार तामिळनाडू दिल्ली पश्चिम बंगाल राजस्थान गुजरात आदी राज्यांचा समावेश आहे

असंही आरोग्य मंत्रालयांनं स्पष्ट केलं आहे

जागतिक स्तरावर मृत्यूदर तीन टक्क्यांपेक्षा अधिक आहे

दर दिवशी विक्रमी चाचण्या करणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे

दोन महिन्याच्या काळात चाचण्यांचे प्रमाण तीन पटीहून अधिक वाढले आहे दहा लाख लोकसंख्येपैकी साधारण सदतीस हजार लोकांची चाचणी होत आहे दर दहा लाखांमागे हे प्रमाण सहा पटीनं वाढलं आहे राजस्थान उत्तरप्रदेश पंजाब मध्यप्रदेशमध्ये चाचण्या केल्यानंतर कोरोना बाधित आढळण्याचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी आहे

जगभरात सर्वत्र लस पोहोचावी अशी आमची इच्छा आहे काही देशांमधील सर्वांना लस देण्याऐवजी सर्व देशांमधील काही नागरिकांना लस देण्याला प्राधान्य दिले तर ही समस्या लवकर संपेल असंही घेव्रेयेसस यांनी नमूद केलं सुरुवातीला लशीचा पुरवठा मर्यादीत असेल त्यामुळं लस देताना अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी ज्यांना अधिक धोका आहे अशा वृद्ध आणि गरजू लोकांना प्राधान्य देणे आवश्यक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं रिया चक्रवर्ती अभिनेता सूशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला आज सकाळी भायखाळा तुरुंगात पाठविण्यात आलं

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार